परवा सरकारनं आठ मंत्रिमंडळ समित्यांचं पुनर्गठन केलं होतं त्यातल्या दोन समित्यांवर राजनाथ सिंग होते

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नीति आयोगाच्या पुर्नरचनेला मंजूरी दिली आहे राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्थेच्या अर्थात नीति आयोगाच्या अध्यक्षपदी प्रधानमंत्री स्वतः असतील तर राजीव कुमार आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहतील

सारस्वत रमेशचंद आणि डॉ

के पॉल हे पूर्ण वेळ सदस्य असणार आहेत तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग गृहमंत्री अभित शहा अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर हे पदसिद्ध सदस्यअसतील रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्री थावरचंद गहलोत रेल्वेमंत्री पियुष गोयल सांख्यिकी आणि योजना अंमलबजावणीमंत्री इरजीत सिंग हे नीती आयोगाचे विशेष आमंत्रित सदस्य असतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उदयापासून मालदीवच्या दोन दिवसांच्या भार्मिर खाना होणार आहत्त नवीन सरकार स्थापन झाल्यापासून प्रधानमंत्री मोदी यांचा पहिलाच प्रदक्षदौरा आह भारत आणि मालदीव यांच्यातील परस्पर संबंधांवर नवीन दिशा दक्षारी ही भा ठरद्य असं परराष्ट्र व्यवहार सचिव विजय गोखल्रिंनी नवी दिल्लीत वार्ताहरांना सांगितलं

परराष्ट्र व्यवहारमंत्री एस जयशंकर आजपासून दोन दिवसांच्या भूतान भाष्प्र जात आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एस जयशंकर यांचा हा पहिलाचा परदेश दौरा असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी सांगितलं

गंगाखेड शुगर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष रत्नाकर गुत्ते यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या फौजदारी गुन्ह्याप्रकरणी मुंबई आणि परभणीत दहा ठिकाणी ही कारवाई झाली रत्नाकर गुत्ते हे राज्यातल्या सत्ताधारी भाजपा आघाडीतल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे सदस्य आहेत

रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात पाव टक्के कपात केल्यामुळे सुक्ष्म लघू तसंच मध्यम उद्योगांना परवडणाऱ्या दरात कर्ज मिळू शकेल त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल असं ट्विट केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी केलं

काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या बैठकीत या करारच्या शर्तींच्या अंमजबजावणी बाबतचा आढावा घेण्यात आला केंद्रिय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी केरळमधील परिस्थितीचा आढावा घेतला

एर्नाकुलम क्रे निपाह बाधित एका रुग्णावर उपचार सुरु आहेत उपचारांती त्याचा रोग बरा झाला असल्याचं निष्पन्न झालं आहे

जम्मू कश्मीरमधे पुलवामा जिल्ह्यात पंजरन लासीपोरा भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले काल रात्री ही चकमक सुरु झाली रात्रीच एक दहशतवादी मारला गेला होता आज आणखी दोन दहशतवादी ठार झाले त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू असून या भागात शोध आणि जनजागृती मोहीम सुरू आहे जम्मू कश्मीरमधे संशयित दहशतवाद्यांनी काल संध्याकाळी अनंतनाग जिल्ह्यात सादूरा श्रे एका सैनिकाची गोळया घालून हत्या केली रजेवर असलेल्या मंजूर अहमद बेग या सैनिकाच्या घरात घुसून हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळया झाडल्या अद्याप कोणत्या दहशतवादी गटानं या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकानं हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरु केली आहे

अमेरिकेसोबत झालेल्या आणिवक शस्त्रांबाबतच्या करारातून रशिया माघार घेऊ शकतो असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलं आहे सेट पिटर्सबर्ग ॐ ते बातमीदारांशी बोलत होते जगभरातल्या शस्त्रास्त्र नियंत्रण व्यवस्थेला अमेरिका जुमानत नसेल तर त्यामुळे जागतिक शांतता भंग होऊ शकते असा धिगराही त्यांनी दिला न्यू स्टार्ट कराराच्या विस्ताराबाबत बोलणी करण्यात अमेरिका स्वारस्य दाखवत नसल्याचंही ते म्हणाले जगभरातल्या आणिवक शस्त्रास्त्र धारण करण्याच्या चढाओढीला खीळ घालण्याच्या दृष्टीनं हा करार महत्त्वाचा असून रशियानं मात्र या कराराच्या विस्ताराबाबत शेकडो वेळा चर्चेची तयारी दर्शवल्याचं पुतिन म्हणाले